काही ठळक बातम्या

देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन स्रु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत

या सेवांवर नियंत्रण आणि निगराणीसाठी एक आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे

लॉकडाऊन पार्श्वभ्मीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडचणीत सापडलेल्या गरिब जनतेला तसंच मज्रांना आवश्यक ती मदत करावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे थोरात यांनी आज संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्षांसह प्रम्ख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली

दरम्यान मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्व्हेक्षण करत आहे

सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि मी त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चम् लक्ष ठेवेल

ब्लडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित यांनीही त्यास दुजोरा दिला आहे मृत व्यक्तीला निमोनिया झाला होता तो अधिक वाढल्याम्ळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वॉरंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते

शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या

शाळेतील गरज् विदयार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोचवण्याचे अधिकार शाळेच्या स्थानिक समितीकडे सोपवण्याचा निर्णय